राष्ट्रीय मापविदया परिषदेचं उदघाटन प्रधानमंत्र्याच्या हस्ते दूरदृश्यप्रणाली च्या माध्यमातून झालं त्यावेळी ते आज बोलत होते देशात विकसित झालेल्या कोविड प्रतिबंधक लसीबद्दल त्यांनी वज्ञानिक आणि तंत्रज्ञांचं कौत्क केलं देशभरात लवकरच जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम स्रु होईल असं ते म्हणाले उद्योग आणि संशोधनसंस्थांमध्ये समन्वय साधण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतानं अभिनवता क्षेत्रात जगातल्या पहिल्या पन्नास राष्ट्रांमध्ये स्थान मिळवलं आहे असं त्यांनी सांगितलं देशाच्या समोर आज अनेक आव्हान आहेत मात्र या आव्हानांचं संधीत रूपांतर करून आत्मनिर्भर भारताचं स्वप्न आपण साकार करू शकतो असं प्रधानमंत्री म्हणाले प्रधानमंत्र्यांच्या हस्ते यावेळी राष्ट्रीय पर्यावरण मानक प्रयोगशाळेची स्थापन करण्यात आली

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली कोविड प्राद्र्भावाम्ळे ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिकणाऱ्या विदयार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितलं दरम्यान राज्यातल्या पालघर नाशिक आणि औरंगाबाद महापालिका क्षेत्रात नववी आणि दहावीचे वर्ग आजपासून स्रू झाले आहेत राज्य सरकारनं जारी केलेल्या मानक कार्यप्रणाली नुसार या शाळा सुरू झाल्या आहेत सध्या या शाळांचा अवधी तीन तासांचा असणार आहे यामधे दरदिवशी केवळ तीन विषय शिकवले जातील सर्व शिक्षकांना कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे राज्य विधिमंडळाच्या सचिवालयाचा कक्ष नागप्रमध्ये आज पास्न कार्यान्वित झाला विदर्भावर कायमच अन्याय होतो असा सूर निघत असतो परंत् आज नव्याने स्थापित झालेल्या कक्षाने हा गण्यसमज द्र होईल असं विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले या कक्षाम्ळे विधानसभैचं कामकाज नियमित सुरु होण्यासंदर्भात मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी आपले विचार मांडले भारतरत्न डॉ

आताच्या सिंधूद्र्ग जिल्ह्यात असलेल्या तत्कालीन सावंतवाडी संस्थानला डॉ

आरोपीचे वकील म्हणून आंबेडकर आले असताना समाज बांधवांचा मेळावा घेतला होता

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनाचं औचित्य साधून काल महिला उदयोजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागांतर्गत स्वतंत्र महिला उदयोजकता कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा कक्ष महाराष्ट्र राज्याच्या नाविन्यता सोसायटी मध्ये स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली

म्ंबईत कोरोना संसर्गाचा फ़़़़़ाव जलद गतीने होऊ लागताच रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने बीकेसी वांद्रे नेस्को गोरेगाव एनएससीआय वरळी महालक्ष्मी दहिसर मुलूंड अशा ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारली होती तेथे आता रुग्णसंख्या फारच कमी असल्यानं या जम्बो कोविड सेंटरचा उपयोग लसीकरणासाठी करण्यात येणार आहे मात्र बाधित रुग्ण आणि लसीकरणासाठी आलेले नागरिक यांचा संबंध येणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे दोन्ही विभागासाठी स्वतंत्र मार्ग असतील असंही अतिरिक्त आय्क्त स्रेश काकाणी यांनी सांगितले

या चमूत नंद्रबार जिल्ह्यातल्या अक्कलक्वा ताल्क्यातल्या बालाघाट इथल्या अनिल मानसिंग वसावे याची निवड झाली आहे मात्र आदिवासी कुटुंबातल्या अनिल वसावे याला आर्थिक परिस्थीतीमुळे या मोहीमेसाठी जाणं अशक्य होतं याविषयीचं वृत्त कळताच आदिवासीमंत्री ऍड के सी पाडवी यांनी विभागाच्या न्युक्लीअस बजेट अंतर्गत तात्काळ कार्यवाही करुन विशेष मंज्रीने अनिल वसावे याला तीन लाखांची धनराशी उपलब्ध करुन दिली आहे

जिल्ह्यात आज एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला

केंद्र सरकारची सर्व मंत्रालयं आणि विभागांमधे डिजी लॉकर्स पदधतीचा अवलंब करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले आहेत जावडेकर यांनी ट्विटरवरून माहिती ही दिली

ते आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते पर्यटनाच्यादृष्टीनं भारतातला प्रवास सुलभ व्हावा यासाठी हा प्रकल्प सुरु केला असल्याचं ते म्हणाले या मुलाखतीत पटेल यांनी पर्यटन विकासासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली आकाशवाणीच्या एफ

गोल्ड वाहिनीसह इतर वाहिन्यांवर आज रात्री सव्वानऊ वाजता ही म्लाखत ऐकता येईल विरोधी पक्षांनी कोविडच्या लसींवरून राजकारण करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अंतर्मुख व्हावं आणि देशविरोधी शक्तींचा लाभ होईल अशी वक्तव्य आपण का करत आहोत याचा विचार करावा असं भाजपाचे अध्यक्ष जे

नड्डा यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते कोविड लसींवरून होत असलेलं राजकारण वेदनादायी आहे असं भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे उत्तर महाराष्ट्रात पर्यटन विकासाच्या संधी लक्षात घेवून याभागात इको ट्रिझमसाठी सूक्ष्म नियोजनासोबतच शिर्डी तोरणमाळ सारंगखेडा या स्थळांच्या विकासासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे त्यादृष्टीनं उत्तर महाराष्ट्राचा पर्यटन आराखडा तयार करावा अशा सूचना उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फ्ले यांच्या जन्मगावी सातारा जिल्हयातल्या नायगाव इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा सामाजिक न्याय विभाग वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक उपक्रम राबविणार आहे या उपक्रमाच्या व्हिजन डॉक्य्मेंटचं प्रकाशन आणि उद्धाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज प्ण्यात झालं या ऐतिहासिक उपक्रमाम्ळे राज्यातल्या महाप्रुषांचा वारसा जतन व्हायला होईल अशी भावना शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली कोरोनाच्या कठीण काळात जगात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे नेते म्हणून भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोतम लोकप्रिय नेते ठरले आहेत अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात जगभरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रथम क्रमांकाचे नेते ठरले आहेत

महिला आणि बालकांच्या स्रक्षिततेकरता राज्य सरकार तयार करत असलेला शक्ती हा फौजदारी कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांनी आपल्या सुचना पाठवाव्यात असं आवाहन ग़हमंत्री अनिल देशम्ख यांनी केलं आहे

म्ंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज सलग नवव्या सत्रात वाढ नोंदवली निर्देशांक तीनशे आठ अंकांच्या वाढीसह अट्ठेचाळीस हजार एकशे शहातर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी देखील एकशे चौदा अंकांची वाढ नोंदवत चौदा हजार एकशे सतेचाळीस अंकांवर बंद झाला नांदेड जिल्ह्याच्या कंधार इथल्या दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत यंदाचा डॉ

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज उंडाळे या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात बंद्कीच्या तीन फक्री झाड्रन अंत्यसंस्कार करण्यात आलेसाश्र्पूर्ण नयनांनी लाडक्या नेत्याला उपस्थित

जलसंपदा मंत्री जयंत पाटील सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील गुहराज्यमंत्री शंभूराज देसाई खासदार श्रीनिवास पाटील माजी म्ख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आदींनी प्ष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली

तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे